आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर

मतदानासाठी सकाळ पासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नागप्र दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक रिंगणात आहेत त्यांच्या विरुदध कॉग्रेसचे आशिष देशमुख उभे आहते

सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे लोक मतदान केंद्राच्या बाहेर रांगेत उभे होते त्या सर्वांनांही मतदान करता येणार आहे याम्ळे मतदानाची टक्केवारी प्ढे वाढण्याची शक्यता आहे आज झालेल्या मतदान प्रक्रियेत कोणताही अन्चित प्रकार घडून आला नाही आणि मतदान शांततेत पार पडले म्ख्यमंत्र्यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघाकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले असून उत्तर नागपूर व पश्चिम नागप्र अशा मतदारसंघात स्द्धा च्रशीच्या लढती पाहवयास मिळणार आहेत

अमरावती जिल्हयातील आठही मतदारसंघात आज मतदान संपन्न झालं मोर्शी इथं एका उमेदवाराचं वाहन जाळण्याची घटना वगळता मतदान शांततेत संपलं नक्षल प्रभावित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात मतदान शांततेत पार पडलं

गडचिरोली जिल्ह्यातील मतदानाबाबत माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी गडचिरोली आणि अहेरी या तिनही मतदारसंघात आज स्काळी सातवाजतापासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला

मुसळधार पावसानं हजेरी लावण्यानं मतदानप्रक्रियेवर थोडा विपरीत परिणाम झाला

आकाशवणीच्या बातम्यांसाठी जयंत निमगडे गडचिरोली पूर्वविदर्भातील गोंदिया जिल्ह्यातही नागरिकांनी उत्स्फूर्तपणं मतदानाचा हक्क बजावला याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरिश मोटघरे

यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा निवणूकीत राज्याचे दोन विद्यमान मंत्री निवडणूक रिंगणात असून राळेगाव या मतदारसंघातून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके उभे आहेत तर यवतमाळ मतदारसंघातून राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन राज्य मंत्री मदन येरावार उभे आहेत यवतमाळ जिल्ह्यातील आजच्या मतदानाविषयी माहिती देत आहेत आमचे यवतमाळचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत सकाळच्या ढगाळी वातावरणात मतदारांनी उत्साहात मतदानाला मुस्खवात केली

या ठिकाणी महिला मतदारांचे औक्षवण गुलाबपुष्य देऊन स्वागत करण्यात आले

एकंदरितच सर्वत्र उत्साहात मतदान झाले आकाशवाणी वातम्यांसाठी यवतमाळहून श्रीकांत राऊत नागप्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरीए म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीसए तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल प्रोहितए राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला वाशीम जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदान केल्यावर मतदारांना विविध सवलती दुकानदार आणि अन्य विक्रेत्यांनी देऊ केल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे वाशीम जिल्ह्यातील रिसोड वाशीम आणि कारंजा इथं सरासरी चांगलं मतदान झालं चंद्रपूर जिल्ह्यात यूवक आणि महिला मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान केल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे काही भाग नक्षल प्रभावित असून देखील सकाळ पासूनच मतदारांच्या रांगा बघायला मिळाल्याचं आमचे प्रतिनिधी सांगतात दरम्यान भंडारा गोंदिया ब्लढाणा वर्धा अकोला या ठिकाणी देखील चोख स्रक्षा व्यवस्थेत आणि शांततेत मतदान झाल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधीने कळवलं आहे विदर्भातील काही मतदान केंद्रावर आमच्या प्रतिनिधींनी मतदारांशी संवाद साधला

मै पश्चिम नागप्र से वोटींग की ह अभी वोटिंग करना हमारा हक बनता है और हमे करना चाहिये सब लेडीज लोगो ने तो वोटिंग करना है आपके एक वोट सेए मतलब जो भी इलेक्शन मे खडे हैए जो भी उमेदवार हैए उनके वोट मे बहत फरक पडता हैए तो आप सबने वोट करीये और आपके जो भी उमेदवार है जिन को आप वोट करना चाहते है उनको चून के दिजीये थँक्यू माझ नाव नेहा ठोंबरे मी अमरावती जिल्हाच्या धामणगाव रेल्वे विधानसभेच्या मतदारसंघाची मतदार आहे या निवडण्कीत य्वकांनी आपल्या मताधिकाराचा उपयोग विवेकब्दधीने करावा ज्यामूळे एका सशक्त लोकशाहीला चालना मिळेल व त्यांच्या आकांक्षा प्र्ण होतील

बिहार मधल्या समस्तीपूर आणि महाराष्ट्रातल्या सातारा या दोन लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालं

राज्यात अनेक ठिकाणी काही काळासाठी इव्हीएम बिघाडाच्या घटनांची नोंद झाली आहे बहृतेक ठिकाणी ही यंत्रे दुरुस्त करुनए मतदान पूर्ववत सुरु झाल्याचे आमच्या जिल्हाप्रतिनीधींनी कळवलं

वसमत विधानसभा क्षेत्रात परळी दशरे इथल्या मतदान यंत्रात बिघाड झाल्याम्ळे दीड तास मतदान बंद होतं कळमनुरी शहरातल्या महात्मा फुले मतदान केंद्रातील यंत्र साडे नऊला बंद पडलं तर सेनगाव ताल्क्यात सापडगाव आणि बाभूळगाव इथंही मतदान यंत्रही बंद पडली

नंदुरबार जिल्ह्यात नवापूर मतदार संघातही ईव्हीएम एक तास बंद होऊ पडल्याचं वृत्त आहे येत्या काही वर्षात सरकार एक लाख डिजिटल खेडी उभारणार असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं नवी दिल्ती इथं आयोजित मी आयटीवाय स्टार्टअप शिखर परिषदेत ते बोलत होते ही खेडी उद्यमशिलता आणि उद्योजगता वाढवण्यासाठी केंद्र स्थान म्हणून कार्य करतील असं ते म्हणाले आयटी क्षेत्रातील विविध उद्योगांनी यासाठी योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं याव्यतिरिक्त सॉफ्टवेअर उत्पादन धोरण इलेक्ट्रॉनिक धोरण आणि डिजिटल संवाद धोरण याबावत देखिल त्यांनी चर्चा केली ग्रामीण भारतात परिवर्तन घडवून आणण्यासाठी डिजिटल इंडिया हा एक मंच असल्याचं ते म्हणाले

यापैकी चार जहाल नक्षलवाद्यांवर पुरस्कार ठेवण्यात आला होता या नक्षलवाद्यांनी काटेकल्याण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिक्षक अभिषेक पत्लव यांच्यापुढं आत्मसमर्पण केलं हे नक्षतवादी विविध नक्षती कारवायांसह संरक्षण चमूंवर हल्ला करण्याच्या प्रकरणात सामिल असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं

यावद्दल संसदीय कामकाज मंत्रालयातर्फे लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयांना सूचना देण्यात आली आहे

उत्तर प्रदेश्वमध्ये लखनऊ इथं झालेल्या संवेदनशिल कमलेश तिवारी हत्याकांडाचे बागेदोरे नागपूरात सापडले आहेत महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं झिंगावाई टाकळीच्या सव्यद असिम अली याला अटक केली आहे त्याच्याकडून हत्येविषयी गोपनिय माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे चौकशी दरम्यान सय्यद असिम अली हा कमलेश हत्याकांडातील इतर आरोपींच्या सातत्यानं संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे तसंच त्याचा या संपूर्ण घटनाक्रमात महत्वाचा सहभाग असल्याचंही निष्पन्न झालं या माहितीच्या आधारे आणि उत्तर प्रदेश पोलिसांसोबत विचारविनिमय करून त्याला अटक करण्यात आली आहे नागपूरच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी सव्यदचा ट्रांझिट रिमांड मंजूर केला आहे त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताव्यात दिल्यानंतर पुढील चौकशी सुरू राहणार आहे म्ंबईतल्या आरे कॉलनीमधल्या प्रस्तावित मेट्रो रेल्वे कार शेडच्या कामाला स्थगिती दयायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला मात्र आरे परिसरातली वृक्ष तोड तसंच वृक्षारोपण केल्याच्या दाण्यासंबंधीच्या छायाचित्रांसह स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायमूर्ती अरूण मिश्रा आणि दीपक गुप्ता यांच्या पीठानं मुंबई महानगरपालिकेला दिले त्याआधी महाधिवक्ता त्षार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या याआधीच्या निकालानंतर आरे कॉलनीतली वृक्षतोड थांबवण्याचं न्यायालयात सांगितली या प्रकरणी प्ढील सुनावणी नोव्हेंबरमधे होणार आहे

रायगड जिल्हयात आज सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरूच आहे सिंध्दर्गात काल रात्री जोरदार पाऊस झाला

गडचिरोलीत काल रात्रीपासून स्रु असलेला पाऊस आज सकाळी थांबलाण मात्र ढगाळ वातावरण कायम आहे परभणीए अहमदनगरए सांगलीए जालन्यातही बह्तांश ठिकाणी पावसाची रिपरीप स्रु आहे लातूर आणि उस्मानाबाद इथंही काल रात्री मुसळधार पाऊस झालाए तर आज सकाळपासून पावसाची संततधार स्रुच आहे

काल रात्री झालेल्या या संघाच्या भारतासोवतच्या सामन्यात दोन गडी गमावत नऊ धावा केल्या होत्या दरम्यान भारतातर्फे उमेश यादवनं तीन गडी तर मोहम्मद सामी शाहवाझ नदीम आणि रवीद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केलेत

या मालिकेत भारतीय संघ दोन शून्य अशा फरकानं आघाडीवर आहे